विद्यापीठ राबवत असलेल्या समाजाभिमुख उपक्रमांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही दाद आहे अशी भावना कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केली आहे या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आणि इतर सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत पुणे रेल्वे स्थानक परिसरात अडीच वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे पूणे रेल्वे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांच्याशी गोन्हे यांनी चर्चा करून आरोपिंवर कडक कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली आहे या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी डॉ गोऱ्हे रेल्वे पोलीस रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीसांबरोबर बठ्किही घेणार आहेत

बक आणि ड श्रेणीच्या कर्मचा यांना पदोन्नती मिळावी रिक्त पदं त्वरीत भरावी अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मार्गावर असलेल्या घाटाची रचना लक्षात घेऊन त्याचा योग्य तो अभ्यास झाल्यानंतरच ही योजना प्रत्यक्षात आणली जाईल या इ गाड्या भाडेतत्वावर घेण्याबद्दलची निविदा प्रसिद्ध झाली असून ठेकेदार निश्चित झाल्यानंतरच मार्गाची अंतिम घोषणा होणार आहे आम्ही पूणेकर श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा बाब्रगेन् मंडळ आणि श्री गजलक्ष्मी ढोल ताशा पथक या संस्थांतर्फे गणेशोत्सवात विविध ठिकाणी कायमस्वरुपी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे

जी

त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी आणि मंडप उभारण्यात येतात

त्या संबंधीचा अहवाल महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे

उदयापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल कात्रज कोंढवा बुद्रुक या भागात पाण्याची टाकी पाईप लाईन पंप हाऊस आदी सुरू असलेली कामं पूर्ण करण आवश्यक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे पीवायसी हिंदू जिमखानाच्यावतीनं उद्यापासुन पीवायसी बुद्धीबळ लीग स्पर्धा सुरु होत आहे

जिल्हास्तरीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेच्या महीला गटाच्या अंतिम फेरीत नध्या रेवास्कर आणि प्राजक्ता टिपाळे यांनी विजेतेपद पटकावलं उद्या राष्ट्रीय क्रीडादिन आहे

यात प्रभातफेरी खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांचा सत्कार व्याख्यान आदी कार्यक्रमांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या सुदृढ भारत मोहिमेसाठी शपथही घेतली जाईल

नमस्कार